पाच रुग्ण मृत्यू पावले आहेत तर दोन रुग्ण अद्याप फरार आहेत

कोरोना प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केलं त्यानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते खरीप हंगाम तोंडावर आला आहे यासाठी सरकारची काहीही तयारी नाही शेतमाल खरेदीची व्यवस्था नाही असं सांगतानाच केंद्र सरकारप्रमाणे राज्यसरकारनेही बारा बलुतेदारांसाठी विशेषत शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करावं अशी मागणी फडणवीस यांनी केली सर्वपक्षीय बैठकीनंतरही सरकारकडून काहीही निर्णय घेतला गेला नाही बैठक ही फक्त औपचारिकता असू नये असं सांगतानाच स्थलांतरित कामगारांसाठी पुरेशा बसची व्यवस्था सरकारने केली नाही अशी टीका फडणवीस यांनी केली

लोहा तालुक्यात खेडकरवाडी या गावाजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस उलटल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सर्व जखमींना नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे

या रेल्वेतून औरंगाबाद बीड उस्मानाबाद परभणी आणि नांदेड जिल्ह्यातले जवळपास एक हजार सहाशे मजूर प्रवास करत असल्याचं उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितलं

स्थलांतरितांच्या या जत्थ्यांमधल्या महिला मुलं तसंच वद्धांची विशेष काळजी घेण्याची सूचनाही केंद्र सरकारनं केली आहे केंद्रीय ग्रहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात सर्व राज्य सरकारं तसंच केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे या गाड्या सोडण्यासंदर्भात रेल्वे विभागाशी समन्यव साधावा रेल्वे तसंच बस सोडण्याच्या वेळा स्पष्ट असाव्यात असंही या पत्रात म्हटलं आहे कामगारांच्या भोजन आणि आरोग्य सेवेसह त्यांच्या सम्पदेशनाचीही काळजी घ्यावी अशी सूचनाही या पत्रातून करण्यात आली आहे

दुकानदार आणि खरेदीदार दोघेही शासनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करतांना दिसत आहेत मद्य खरेदीसाठी येणारे ग्राहक सामाजिक आंतर नियमाचं पालन करत करत असून ग्राहकांची थर्मल स्क्रिनिंगव्दारे ताप तपासणी केली जात आहे तसंच हातांना सॅनिटायझर लावले जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान नांदेड जिल्ह्यात फोटो स्ट्डिओसह इतर संलग्न व्यवसायांना परवानगी द्यावी अशी मागणी नांदेड जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष महेश होकर्णे यांनी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे जनतेला शासकीय कार्यालयं तसंच बँकाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पासपोर्ट फोटो आवश्यक आहे लग्न आणि इतर समारंभांना नियमांच्या अधीन राहन प्रशासन परवानगी देत आहे त्यात फोटोग्राफर आणि व्हीडिओग्राफर या दोघांना परवानगी असण्याबतचा उल्लेख करण्यात यावा अशी विनंतीही प्रशासनाला या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे